घेतली दखल

जगातली सर्वात मोठी लसीकरण मोहीम येत्या शनिवारी भारत सुरु करत आहे राज्य आणि केंद्रसरकार यांच्यातल्या चर्चा आणि सहकार्यामुळे कोविड विरुद्धवा लढा चांगल्याप्रकारे देऊन आपण संघराज्याचं चांगलं उदाहरण जगापुढं ठेवलं आहे असं ते म्हणाले

सध्या कोविड शील्ड आणि केवॅक्सीन या दोन लसींना आणीबाणीच्या वापरासाठी मंजूरी दिली आहे त्याशिवाय तेर चार लसींबद्दल प्रक्रिया सुरू आहे असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं देशाच्या काही भागात झालेल्या बर्ड फ्ल्यूचा प्रादूर्भाव लक्षात घेऊन सरकारनं उपाययोजनांचा आराखडा तयार केला आहे तो तातडीनं राबवणं गरजेचं आहे हा प्रादुर्भाव रोखण्यात जिल्हधिकाऱ्यांना महत्त्वाची भूमिका बजवावी लागेल असं ते म्हणाले राज्यात बर्ड फ्ल्यूचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रीमंडळातले सहकारी आणि अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे

बीड जिल्ह्यात कोंबड्या आणि कावळ्यांचे मृत्यू बर्ड फ्लूनेच झाल्याचा अहवाल दिल्लीच्या केंद्रिय मत्स्यपालन पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयानं दिला आहे

त्यापैकी तीन कावळ्यांचे मृत अवशेष तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते त्याचा अहवाल आज दुपारी आला त्यात ते बर्ड फ्लू बाधित असल्याच सांगण्यात आल्यानं जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाची यंत्रणा सतर्क झाली आहे बर्ड फ्ल्यूच्या प्रादूर्भावात सरकार लोकांना वाऱ्यावर सोडणार नाही अशी ग्वाहीपशूसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी दिली आहे यापूर्वी आलेला बर्ड फ्लू आणि आता आलेला बर्ड फ्लू यात खूप फरक आहे मागच्या वेळी कोरोना नव्हता यावेळी मात्र कोरोनाचे संकट आहे त्यामुळे प्रत्येकानं स्वतची काळजी घेणं गरजेचं आहे बर्ड फ्लू बाबात कोणत्याही अफवा पसरवू नये अन्यथा कडक कारवाई केली जाईल असा खााराही त्यांनी दिला आहे

दोघांचाकरोनामुळेमृत्यूझाला

कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीनं दिला जाणारा जनस्थान पुरस्कार यंदा ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना जाहीर झाला आहे प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी आज नाशिक श्विं वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली मराठी साहित्य क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या आणि महाराष्ट्राच्या जीवनावर ठसा उमटविणाऱ्या साहित्यिकाला कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे एक वर्षाआड हा पुरस्कार देऊन सन्मानित केलं जातं एक लाख रूपये रोख सन्मानचिन्ह सन्मानपत्र असे या पुरस्काराचं स्वरूप आहे यापूर्वी विजया राजाध्यक्ष अरूण साधू भालचंद्र नेमाडे ा ् िरा संत विजय तेंडुलकर अशा दिग्गजाना या पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातला तिसरा कसोटी क्रिकेट सामना आज पाचव्या दिवशी अनिर्णित राहिला

अशक्य वाटणारा विजय या दोघांच्या खेळीमुळे दृष्टीपथाक आला मात्र ते बाद झाल्यानंतर विजयाच्या आशा मावळल्या हनुमा विहारी आणि आर आश्विन यांनी तीन तासापेक्षा जास्त काळ खेळून सामना अनिर्णितराखण्यात यश मिळवला या आधिच्या दोन सामन्यामध्ये दोन्ही संघांनी एक एक विजय मिळवला आहे

वाहन माहिती तंत्रज्ञान ग्राहकोपयोगी वस्तू आणि औषधनिर्मिती कंपन्यांचे समभाग आज तेजीत राहिले अभिनेत्री कंगना राणावतच्या विरोधात राजद्रोहाचा आरोप लावण्यावर मुंबई उच्च न्यायालयानं तीव्र आक्षेप नोंदवला आहे

त्यावर न्यायमूर्ती एस एस शिंदे आणि न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या खंडपीठानं हे निर्देश दिले

कोरोनाच्या लढाईत मुंबई महानगरपालिकेनं जगानं दखल घ्यावी असं काम केलं आहे आता मुंबईकरांच्या विकासाच्या लढाईतही आपण असे पुढेच राहू त्यासाठी या लढाईत अशा अनेक मावळ्यांची कामगिरी महत्त्वाची ठरेल असं मत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे कोस्टल रोड बोगदा खोदणाऱ्या मावळा यंत्राच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते मुंबईच्या विकासासाठी जगात उपलब्ध असलेलं सर्वोत्त्म तंत्रज्ञान वापरण्याची आपली परंपरा अशीच सुरू राहिलं असंही ते म्हणाले बोगदा खणणारं मावळा हे यंत्र या प्रकल्पातलं महत्त्वाचं साधन आहे हे भारतातलं आतापर्यंतचं सर्वात मोठ्या व्यासाचं यंत्र आहे उपनगरातल्या जनतेला थेट शहरात यायचे झाल्यास हा समुद्री मार्ग उपयुक्त ठरणार आहे हा भूयारी मार्ग थेट मलबार हिल खालून गिरगाव चौपाटीवर निघणार आहे हे काम नियोजित वेळेच्या आधीच पूर्ण होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला संपूर्ण राज्यात काल हवामान कोरडं होतं मध्य महाराष्ट्राच्या बह्तांश भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ तर विदर्भाच्या काही भागात किंवित वाढ झाली राज्यात त्विस्त्र किमान तापमान सरासरीच्या जवळपास होतं